दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरु आहे हे पाणी भरण्यासाठी नागरिकांना विशेषतः महिलांना त्रास होतो तो दुर करण्यासाठी ही उपाययोजना केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं दहा नळ जोडलेल्या या टाक्यांमध्ये टँकरचं पाणी भरुन ठेवलं जाईल त्यामुळे पाणी घेण्यासाठी उडणारी झुंबड आणि गडबड टळून सर्वांना व्यवस्थित पाणी पुरवठा होईल असं ते म्हणाले आवश्यकतेनुसार मंडळ स्तरावर एकापेक्षा जास्त चारा छावण्या सुरु करण्याच्या सूचनाही दिल्याचं पाटील यांनी सांगितलं देशभरात महाराष्ट्रामध्ये धूम्रपानाचं प्रमाण सर्वात कमी असल्याचा निष्कर्ष ग्लोबल एडल्ट टॅबॅको सर्वेक्षणात पुढं आला आहे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची राज्यात यशस्वी अंमलबजावणी झाल्याचं हे द्योतक असल्याचं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय कौट्रंबिक आरोग्य पाहणीमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्यात तंबाखू सेवनात गेल्या दहा वर्षात घट आढळून आली

त्यामार्फत तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणा या दृष्परिणामाबाबत जनजागृती तसंच समुपदेशनाचं काम केलं जात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी पालघर जिल्ह्यात वाडा श्विल्या माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाचं अनावरण केलं त्यानंतर पालघर श्री नव्यानं बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाचं उदघाटन ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यांनतर सातपाटी श्रि मुख्यमंत्र्यांनी मच्छीमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन उपस्थित मच्छीमारांना दिलं राज्य आणि केंद्र सरकार मच्छीमारांच्या पाठीशी ताकदीनं उभं आहे असंही ते म्हणाले

चर्चेला सुरुवात करताना बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी यांनी शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचा आरोप केला दोन हेक्टर जमिन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नसल्याचं ते म्हणाले सत्ताधारी पक्षाकडून चर्चेत सहभागी होताना खासदार अनुराग ठाकुर यांनी नवभारताच्या निर्माणासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केलेल्या अनेक उपाययोजना या अर्थसंकल्पातून दिसून येत असल्याचं सांगितलं अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमनं अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला सध्याच्या सरकारनं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी काही पावलं उचलली असून पिकांची किमान आधारभूत किमतही वाढवली असल्याचं पक्षाचे खासदार टी व्यंकटेश बाबू यांनी म्हटलं आहे सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे

शेतीत होत असलेले वेगवेगळे प्रयोग आणि नवनवीन तंत्रज्ञान कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावं असं आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे शेतकऱ्यांनी मार्केटिंगचं तंत्र आत्मसात करावं असंही ते म्हणाले कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे श्वे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर कृषी महोत्सवाला काल सुरुवात झाली यावेळी ते बोलत होते

तसंच नोटिसीबरोबर खुलासा सादर करण्याचे आदेशही दिले आहेत

यानंतर मुंडे दांपत्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता मुंडे हॉस्पिटलमध्ये अवैध पद्धतीनं गर्भपात आणि लिंगनिदान केलं जात असल्याचं समोर आलं होतं राज्यातच नव्हे तर देशात हे प्रकरण गाजलं होतं ऑकलंड ॐ आज झालेल्या दुस या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीनं धडाकेबाज सुरुवात करत विजयाची पायाभरणी केली

भारताच्या कृणाल पंड्यानं न्यूझीलंडचे तीन गडी बाद करत भेदक गोलंदाजी केली तोच सामनावीर ठरला

शहीद अनिल वाघमारे यांच्या पार्थिवावर बुलडाणा क्रि सावरगांव डुकरे या त्यांच्या मूळगावी आज लष्करी त्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

जम्मू कश्मीरमधे सियाचीन क्षेत्रात कर्तव्यावर असताना ते शहीद झाले सैन्य आणि पोलीस तुकडीनं शहीद सिग्नलमॅन अनिल वाघमारे यांना बंद्कीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली यावेळी राजकीय सामाजिक प्रशासकीय क्षेत्रातल्या मान्यवरांसह हजारो नागरिक उपस्थित होते जालन्यातले ज्येष्ठ उद्योजक शांतिलाल पित्ती यांच्या पार्थिवावर आज जालन्यातल्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले जालन्यात स्टील उद्योग उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात कळे श्वंत सहकारी बँकेच्या शाखेत काल रात्री उशिरा सव्वा कोटी रुपयांची चोरी झाली गॅस कटरच्या साह्यानं खिडकीचे गज कापून चोरानी बँकेत प्रवेश केला तिथलं सीसीटीव्ही कनेक्शन तोडलं त्यानंतर लॉकरही गॅस कटरच्या साह्यानं फोडून त्यातली रक्कम चोरली

उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे